श्रीनगरच्या सैन्य मुख्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती देण्यात आली पाकिस्तानतले जम्मू कश्मिरचे नेते या हल्ल्याच्या मागे असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल के एस ढिलॉन यांनी दिली हा संपूर्ण कट पाकिस्तानात शिजला असून त्याला स्थानिक आयएसआय एजंटांनी मदत केल्याचंही त्यांनी सांगितलं जम्मू कश्मिरच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन हप्प्यांमध्ये संचारबंदीत सुट देण्यात आली न्यायदडांधिकारी रमेश कुमार यांनी ही माहिती दिली असून जमावबंदीचे आदेश कायम आहेत असं ते म्हणाले

नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी संचारबंदीत सुट देण्यात आली असून मद्यविक्री दुकानं आणि बार पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं पुलवामा हल्ल्यानंतर या ठिकाणी संचारबंदी घोषित करण्यात आली होती दहशतवाद्यांविरोधातल्या कारवाईत सोमवारी शहीद झालेले मेजर विभुती शंकर धोंडियल यांच्या पार्थिवावर आज उत्तराखंडच्या हरिद्वार इथं संपूणै लष्करी इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले दहशतवादाच्या विरोधातल्या लढाईत ज्ञान आणि तंत्र यांच्या माध्यमातून भारताचे हात मजबूत करण्याची इस्राईलची तयारी असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे इस्रायलचे नवनियुक्त राजदूत रॉन मल्का यांनी एका वृत्तमाध्यमांशी बोलताना दहशतवाद ही भारताची आणि इस्रायलचीच नाही तर जागतिक समस्या असल्याचं सांगून तो समूळ नाहीसा करण्यासाठी भारताला विनाअट सहाय्य देण्याची इस्रायलची तयारी असल्याचं सांगितलं जागतिक स्थिरतेसाठी भारताचं महत्व अनन्यसाधरण असल्यानं या मार्गाने इस्रायल जागतिक शांततेसाठीचं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले देशात होणा या विविध अतिरेकी कारवायांमध्ये कथित सहभाग असलेल्या आणि म्हणून बंदी घातलेल्या सिमी अर्थात स्टुडण्ट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडियाच्या निधी आणि जागावापरावर टाच आणण्याचे अधिकार केंद्रानं राज्य सरकारांना दिले आहेत बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिमीवर असलेली बंदी आणखी पाच वर्ष वाढवण्यात आली आहे

महाराष्ट्र मध्यप्रदेश तामिळनाडू तेलंगण केरळ आणि दिल्ली इथल्या पोलीसांनी सिमीच्या सफदर नागोरी अबू फैजल या प्रमुख नेत्यांसह इतरांच्या विरोधातील प्रकरणांची सविस्तर माहिती गृहमंत्रालयाला दिली आहे नव्या भारताच्या निर्मितीसाठी संपूर्ण बहुमतातल्या ताकदवान सरकारची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे नव्या भारताची निर्मिती प्रक्रिया उत्तर प्रदेशपासून सुरु होईल असं प्रधानमंत्री म्हणाले वाराणसीच्या औढे गावात जनसभेला ते आज दुपारी संबोधित करत होते

वाराणसीतल्या डिझेल लोकोमोटीव्ह कार्यशाळेत डिझेल इंजिनातून परिवर्तन केलेल्या पहिल्या विद्युत इंजिनाला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर त्यांनी या परिसराची पाहणीही केली या कार्यक्रमानंतर प्रधानमंत्र्यांनी गोवर्धन इथं संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थानी विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली

उदयोन्मुख उद्योगांना करसवलतीचा फायदा घेता यावा याकरता केंद्रसरकारनं आज स्टार्टअप च्या व्याख्येत बदल केले आहेत

ही सवलत मिळवण्यासाठी स्टार्टअप उद्योगांना उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाकडे अर्ज करावा लागेल

नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयुक अशा विविध उपक्रमांचं उद्घाटन केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत केलं

या यंत्रणेअंतर्गत प्रत्येक राज्याला एक समर्पीत आपत्कालीन प्रतिसाद केंद्र उभारावं लागणार आहे स्मार्ट फोनवर असलेलं पॉवर बटन तीन वेळा दाबून नागरिकांना यंत्रणेशी तातडीनं संपर्क साधता येईल

ही यंत्रणा जिल्हा स्तरावरच्या केंद्रांशी जोडली जाणार असून प्रतिसाद वाहनांमार्फत गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवली जाणार आहे या कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी लैंगिक गुन्ह्यांच्या तपासासाठी मागोवा यंत्रणा आणि सुरक्षित शहरासाठी देखरेख करणाऱ्या पोर्टल्सचंही उद्घाटन केलं तसंच राज्यांसाठी डीएनए विश्लेषण सुविधेचंही उद्घाटन केलं

या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना यापूर्वीच निवडणूक आयोगानं बिहार सरकारला केल्या होत्या यातले अनेक अधिकारी एकाच पदावर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ होते दरम्यान भागलपूर पूर्णिया तिरहत कोसी सरन आणि सहरासा इथं नव्या विभागीय आयुकांची नियुक्ती केली आहे

कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची पश्चिम बंगाल सरकारनं गुन्हे अन्वेषंण विभागात बदली केली आहे त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुज शर्मा यांची नेमणूक झाली आहे शारदा चिटफंड घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करणारे राजीव कुमार यांची नुकतीच सीबीआयनं सखोल चौकशी केली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज मुंबईत शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं विधान भवनातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी इतर मान्यवर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राज्यभर शिवजयंतीचा उत्साह दिसून आला शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जन्मसोहळा पार पडला धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध संघटनानी यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेत अनेक मंडळांनी मिरवणुका रद्द केल्या आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलंया घटनेचे

पडसाद यंदा शिवजंयती आयोजनावर उमटले रत्नागिरी कोल्हापूर औरंगाबाद वाशिम हिंगोली जालना तसंच परभणी जिल्ह्यात ठीक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त शोभायात्रा समाजप्रबोधन करणारी प्रवचन आदी कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल होतं दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आज शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्यावतीने शिवजयंती सोहळा पार पडला या कार्यक्रमात खासदार संभाजी छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं यावेळी महाराष्ट्र सदनातून काढलेल्या भव्य शोभा यात्रेत दिल्लीतील स्थानिक मराठी शाळांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या शोभा यात्रेचा समारोप इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रांगणावर झाला माजी पोलीस अधिकारी भारती घोष यांना सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं आहे

घोष यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे सामान्य माणसाला तंत्रज्ञानाच्या मदतीनं मजबूत करता यावं या उद्देशाने डिजिटल इंडियाची उभारणी केल्याचं कायदा आणि न्यायमंत्री तसंच माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकरप्रसाद यांनी म्हटलं आहे डिजिटल समृद्ध आणि डिजिटली गरीब वर्गामधली दरी सांधण्यासाठी आणि एकसंघ भारतासाठी डिजिटल इंडिया धोरण प्रयत्नशील असल्याचं प्रसाद यांनी म्हटलं आहे